मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशातल्या कोरोनास्थितीविरोधात लढा देण्यासाठी लष्करानं केलेल्या तयारीचा आणि हाती घेतलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला यासंदर्भात प्रधानमंत्र्यांनी लष्करप्रम्ख जनरल मनोज नरवणे यांच्याशी चर्चा केली लष्कराच्या वतीनं देशभरात विविध ठिकाणी तात्प्रती रुग्णालयं उभारली जात असल्याची माहिती नरवणे यांनी प्रधानमंत्र्यांना दिली केंद्र आणि राज्यसरकारांना प्रति मात्रा दीडशे रुपये या एकाच दरानं लस प्रवण्याचे निर्देश सेरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या लस उत्पादक कंपन्यांना दयावेत अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल करुन घ्यायला आज मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला मुंबईतल्या कायदयाच्या विदयार्थ्यांनी ही याचिका दाखल केली होती लशीची विक्री केंद्र सरकार राज्यसरकार आणि खासगी रुग्णालयांना वेगवेगळ्या दरानं करणं अन्याय्य गैरवाजवी आणि घटनेतल्या तरतुदींच्या विरोधात असल्याचा आरोप याचिकेत केला होता लशींचे दर हा व्यापक पातळीवरचा मुददा असून अशा प्रकारची प्रकरणं सध्या सर्वोच्च न्यायालयात सूरु असल्यानं याचिकाकर्त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाकडे जावं असं उच्च न्यायालयानं सांगितलं

सेरम इन्सटीट्यूटनं कालच कोव्हीशिल्डची किंमत कमी केल्याचं जाहीर केलं होतं कोरोनाम्ळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या समस्येवर आयआयटी म्ंबईच्या संशोधनकांनी अभिनव उपाय शोधला आहे त्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी पीएस नायट्रोजनच्या संयंत्रात बदल करून ते पीएसए ऑक्सिजन निर्मिती संयंत्रात परावर्तीत केलं

आयआयटी म्ंबई टाटा कन्सल्टंसी इंजीनिअर्स आणि स्पॅनटेक इंजिनिअर्स यांनी संय्क्तपणे हा संशोधन प्रकल्प राबवला होता कोरोनाच्या द्दसऱ्या लाटेत सर्वत्रच रुग्णसंख्या वाढल्यानं बह्तांश ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता जाणवतेय मात्र नंद्रबार जिल्ह्यात प्रशासनानं ऑक्सिजन निर्मितीसाठी वेळीच केलेल्या उपाययोजनांम्ळे तिथं मात्र ऑक्सिजनची कमतरता जाणवली नाही याविषयी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी अधिक माहिती दिली

मुंबईत कोरोनामुक्तीचा आलेख वर जात आहे

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आपलं एक महिन्याचं वेतन आंबेडकरी कलावंतांना देणार आहेत त्यांच्या कार्यालयामार्फत जारी केलेल्या प्रसिदधी पत्रकात ही माहिती दिली आहे एप्रिल आणि मे मध्ये आंबेडकरी कालावंतांना कार्याक्रमांसाठी जास्त मागणी असते पण कोरोना संकटा मुळे राज्यात पुन्हा संचारबंदी जारी झाल्यानं या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे म्हणून हा निर्णय घेतल्याचं या प्रसिद्धिपत्रकात म्हटलं आहे

उत्तराखंडाचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी आज डेहराडून इथं बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली यात्रा रद्द झाली असली तरी यात्रेसाठीची वेब पोर्टल प्र्वनिर्धारित वेळेन्सार स्रु केली जातील चारही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी प्रोहित आणि प्जाऱ्यांकडून विधिवत प्जाही होईल मात्र कोणत्याही कार्यक्रमासाठी भाविकांना परवानगी नसेल असं रावत यांनी सांगितलं मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुदध अकोल्यातल्या सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग केलं जाणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे ठाणे शहर पोलिस आय्क्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलिस महासंचालक तसंच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे केली आहे

भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही ग़न्हे दाखल होणार असून त्यामध्ये श्रष्टाचारासह अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचं स्त्रांनी सांगितलं दरम्यान परमबीर सिंग यांच्याविरुद्ध राज्यशासनानं स्रु केलेल्या दोन चौकश्यांच्या विरोधात सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे राज्यसरकार आपली मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला आहे

त्यावेळी सरकार आपल्याविरुद्ध वेगवेगळ्या तक्रारी दाखल करणार असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं तसंच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारं आपलं पत्र मागं घ्यावं असा सल्ला पांडे यांनी दिला होता असंही या याचिकेत म्हटलं आहे

नाशिक महानगरपालिकेच्या डॉ

उर्वरित मृतांच्या नातेवाईकांना तांत्रिक पूर्ततेनंतर मदत दिली जाणार असल्याचं नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं ठाण्यातल्या वेदांत रुग्णालयात झालेला चार रुग्णांचा मृत्यू ऑक्सीजनअभावी झाला नसल्याचं चौकशी समितीच्या अहवाल स्पष्ट झालं आहे सोमवारी या रुग्णांचा मृत्यू झाला तो ऑक्सीजनअभावी झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला होता त्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहा जणांची चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीचा अहवाल आता समोर आला आहे या चारही रुग्णांचा मृत्य् ऑक्सीजनअभावी झाला नसल्याचं अहवालात नमूद केलं आहे त्यांची प्रकृती खालावली असल्यानंच मृत्य् झाल्याचे या अहवालात म्हटलंय वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे माजी खासदार तथा ज्येष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ

कोविडला पायबंद घालण्याच्या कामात नौदलाच्या पश्चिम विभागाने राज्यशासनाला मदतीचा हात पुढं केला आहे नौदलाची रुग्णालयं स्थलांतरित कामगारांच्या उपचारांसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत लसीकरणाचं कामही या रुग्णालयांमधे स्रु आहे मुंबईच्या संधानी रुग्णालयाचा त्यात समावेश आहे म्ंबईत नौदलाच्या आस्थापनांमधे स्थलांतरित कामगारांना प्राथमिक गरजांसह आसरा देण्यात आला आहे

महाराष्ट्र नियोजन विभागाच्या अर्थ आणि सांख्यिकी महासंचालनालय आणि उद्योग विभागाच्या उद्योग संचालनालयाच्या वतीनं तयार केलेल्या महाराष्ट्र राज्य औदयोगिक उत्पादन निर्देशांक या संकेत स्थळाचं उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पदधतीनं झालं या संकेतस्थळाच्या माध्यमातून राज्यातल्या औदयोगिक क्षेत्राच्या वाढीचा कल लक्षात येईल तसंच राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्याचं उद्योग धोरण ठरवून ते प्रभावीपणे राबवण्यासाठी आणि धोरणांचा नियमित आढावा घेण्यासाठी हे संकेतस्थळ निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास पवार यांनी यावेळी व्यक्त केला या कार्यक्रमाला राज्यातल्या उद्योग तसंच सांख्यिकी विभागाचे अधिकारी उद्योजकांचे प्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते महसूल ग्प्तवार्ता संचालनालयानं आज मुंबईत कारवाई करुन सव्वादोन किलो कोकेन पकडलं

दोन टांझानियन नागरिक हा माल पोटात लपवून घेऊन जात होते त्यांना अटक केली आहे गेल्या चोविस तासात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात त्रळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला तर कोकण आणि विदर्भात हवामान कोरडं होतं सातारा तालुका आणि वाई जावळी कोरेगावसह जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पावसानं झोडपून काढलं अनेक ठिकाणी गारपीट देखील झाली आहे उस्मानाबाद इथंही द्पारी अर्धा ते पाऊण तास पाऊस स्रु झाला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं व्यक्त केली आहे